आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली

पालघर ठाणे रायगड नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अमरावती यवतमाळ नाशिक नंदुरबार जळगांव धुळे पुणे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये ही शिबीरं घेतली जाणार हेत

दहिहंडीचा उत्सव साजरा करताना झालेल्या दुर्घटनांमध्ये रायगड जिल्हयात दोन जणांचा मृत्यू झाला म्हसळा तालूक्यात खरसई इथं लक्ष्मण खोत हा तरुण दहीहंडी फोडण्यासाठी थरांवर चढत असताना तोल जावून खाली पडला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला तर तळा तालुक्यातल्या कासेवाडी इथला विजय कृष्णा दर्गे दहिहंडीचं निर्माल्या नदीत टाकायला गेला असताना नदीत बुडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला

बुलडाण्यातल्या शेगांव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थाननं पुरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत दिली हे या संस्थानचे विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मदतीचा धनादेश काल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना सुपूर्द केला माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे भाजपाची महाजनादेश यात्रा काल स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री शेगांव इथं गजनान महाराजांच्या दर्शनाला गेले होते

वध्यातल्या हिंगणघाट परिसरातल्या मोहता मिलचं काम व्यवस्थापनानं कालपासून बंद केलं त्यामुळे मिलमधल्या सुमारे साडेसहाशे कामगारांचा रोजगारावर संकट ल्याची माहिती मच्या वार्ताहरानं कळवली हे वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम इथल्या औद्योगित वसाहत परिसरातल्या एका कंपनीत चोरी केलेल्या चार महिलांना काल सेवाग्राम पोलिसांनी अटक केली